सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँप्रेस काँप्रेस आणि शिवसेनेत बोलणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस आज केली त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी स्वाक्षरी केली

सर्वतोपरी प्रयत्न होऊनही सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे

राष्ट्रपती शासन लागू असताना राज्य विधानसभा निलंबित राहणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं आहे

राज्यपालांच्या अहवालावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा निर्णय झाला राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायचा अहवाल पाठवण्यात राज्यपालांनी घाई केल्याची टीका आज कॉंग्रेसनं केली सत्तास्थापनेचे सर्व पर्याय पडताळून पाहिल्याशिवाय ही शिफारस केल्याचा आरोप राज्य कॉंग्रेसचे प्रवक्ते संचिन सावंत यांनी वार्ताहरांशी बोलताना केला राज्यपालांची ही भूमिका पक्षपाती असून राज्यपाल दबावाखाली आहेत की काय असा संशय येतो असं ते म्हणाले

राज्यपालांनी काँग्रेसलाही सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करायला हवं होतं असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय काल शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरल्यानंतर आज रात्री साडेआठपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आपला दावा आणि संख्याबळाचं पत्र सादर करावं असं राज्यपालांनी सांगितलं होतं मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच राज्यपालांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यातल्या राजकीय स्थितीचा अहवाल सादर केला काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल काँप्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जून खगें आणि के

वेणुगोपाळ यांना मुंबईत पाठवलं असून त्यांची आता राष्ट्रवादी काँप्रिसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा सुरु आहे आज सकाळी सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र मिळवण्यासाठी आणखी तीन दिव्सांची मुदतवाढ राज्यपालांनी न दिल्यानं शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे यावर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं राज्यपालांचा कालचा निर्णय घटनाबाह्य अवाजवी आणि दूषित हेतूचा असल्याचा आरोप शिवसेनेनं याचिकेत केला आहे

राष्ट्रपती शासन राज्यात लागू केल्यास आपण त्यालाही न्यायालयात आव्हान देऊ असं शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं

निवडणुकीपूर्वी भाजपा शिवसेना युती असूनही शिवसेनेनं समान सत्तावाटपाची भूमिका लावून धरल्यानं सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपा सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचा पाठिंबा नव्हता शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे

शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या साडेपाचशेव्या जयंतीनिमित्त राज्यातही विविध ठिकाणी प्रकाशोत्सव साजरा केला जात आहे राज्यातलं शीखधर्मीयांचं मुख्य श्रद्वास्थान असलेल्या नांदेडच्या हुजूर साहिब सच्चखंड गुरुद्वारा क्विल्या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर सहभागी झाले धुळे शहरातल्या गुरुद्वारांमध्ये गेल्या दोन दिवसापासून विविध कार्यक्रम होत आहे कीर्तन कथा गुरुवाणी पाठ आदी कार्यक्रम सुरू आहेत आज दुपारी झालेल्या विशेष लंगरमध्ये शहरातले अनेक मान्यवर सहभागी झाले होते नाशिकमधल्या गुरुद्वारांमध्येही आज प्रकाशोत्सव साजरा केला जात आहे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले कीर्तन भजन प्रवचन आणि श्री गुरुग्रंथ साहिबच्या पठणाच्या अखंड पाठचीही सांगता झाल्यानंतर लंगरसह प्रसादाचे वितरण करण्यात आले भक्तिमय वातावरणात फेरीच्या आयोजनासह अखंड पाठ शबद कीर्तन तसंच लंगरचं आयोजन केलं होतं गुरुद्वाराच्या वतीने व्यवस्थापन समित्यांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिर दंतचिकीत्सा कॅम्प मॅमोग्राफी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजनही वर्षभरात केलं होतं जालन्यातही गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली सकाळी काढलेल्या शोभायात्रेत शीख बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते सिंधीभवन पंचायतीत विविध कार्यक्रमांच आयोजन केलं होतं कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर अमरावतीत कुन्हा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत आज दूपारी रिंगण सोहळा पार पडला विदर्भातून आलेल्या पालख्यांसह इजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेल्या एकोणीस पालख्या कौडण्यपुराला रवाना झाल्या सार्वजनिक प्रसारणसेवा दिन आज साजरा करण्यात आला

फाळणीनंतर हरयाणामधे कुरुक्षेत्र खे आश्रय घेतलेल्या विस्थापितांना उद्देशून त्यांनी आकाशवाणीवरुन भाषण केलं होतं या दिनानिमित्त आकाशवाणीच्या नवी दिल्ली शिल्या कार्यालयात आज अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत धूळे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या धुळे शिरपूर साक्री शिंदखेडा या चार पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणुकपूर्व प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी काल प्रसिध्द करण्यात आली

अवकाळी पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालं तसंच कापूस तुर सोयाबीन ही हातातोंडाशी आलेली नगदी पीकं नाहीशी झाली

एल्गार परिषद माओवादी संबंध प्रकरणी कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळून लावला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अटकेपासून संरक्षणाची मुदत वाढवण्यास पूणे सत्र न्यायालयानं नकार दिला

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली तर उर्वरित भाग तसंच विदर्भात तापमान सरासरीच्या तुलनेत किचित वाढले आहे तिर भागात तापमानात फारसा फरक पडला नाही गेल्या चोवीस तासात हवामान कोरडे होते तर पुढील दोन दिवसात ते तसंच राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे